अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ तर नवीन बाधितांच्या संख्येत घट दिसून येत आहे

केंद्र सरकारने राबवलेल्या चाचणी पाठपुरावा शोधन उपचार आणि तंत्रज्ञान या पंचसुत्रीमुळे हे शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हंटल आहे

नीती आयोगाच्या आरोग्य समितीचे सदस्य डॉक्टर व्ही

पॉल यावेळी उपस्थित होते सध्याची परिस्थिती लक्षात घेवून ही मार्गदर्शक तत्वे बनवण्यात आली असून औद्योगीक क्षेत्रातील कामगारांच स्वस्थ हित जपण्यास याची मदत होईल असं डॉक्टर हर्षवर्धन याप्रसंगी बोलताना म्हणाले

वेकैय्या नायडू यांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे

त्यांना घरीच विलागीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे

यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी या विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल अशी माहिती मलिक यांनी दिली आहे मुंबई मास्क प्रवेश मास्क न घालण्याऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टॅक्सी अथवा रिक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय ब्रहन्मुंबई महानगरपालिकने घेतला आहे या बाबत टॅक्सी आणि रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्यांना स्चना देण्यात आल्या असल्याचं पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंघ चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल घेण्यात आला मास्क घालण्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी शहरात सर्व ठिकाणी मास्क नाही तर प्रवेश नाही असे स्टिकर्स चिकटवण्यात येणार असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं

आदित्यनाथ यांच्या हस्ते आज सहा जिल्ह्यातील सातशे रुग्ण क्षमतेच्या एल टू कोविड रुग्णालयांचं उद्घाटन होत आहे

त्यामुळं या कागदपत्रांच्या नावाखाली चालकांची होणारी पिळवणूक थांबणार आहे वाहनांच्या मालकीविषयक सर्व प्रकारची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वाहतूक नियंत्रक पोलिस अथवा परिवहन विभागाकडं उपलब्ध राहणार असून त्यात वाहन चालवण्याच्या परवान्याचाही समावेश राहणार आहे एखाद्या लांबच्या प्रवासादरम्यान तुमच्या वाहनांची कागदपत्रे कोणी आणि कितीवेळा तपासली याचीही सविस्तर नोंद यासंबंधीच्या पोर्टलवर राहणार असून वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन झाल्यास त्या गुन्ह्याचं स्वरूप आणि त्यासाठी झालेली दंडाची आकारणी याचीही नोंद त्यावर दिसणार आहे

केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बांग्लादेशच्या संयुक्त सल्लागार समितीसोबत झालेल्या बैठकी नंतर ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली उभय देशांमधील रस्ते रेल्वे बंदरं अंतर्गत जल वाहतूक तसंच ऊर्जा क्षेत्रात सहकाराबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला नागलँड पर्यटन राज्यातील पर्यटन क्षेत्राचं आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती क्षेत्रामध्ये रुपांतर करण्यासाठी सरकार गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असल्याचं नागलँडचे मुख्यमंत्री नेइफियु रियो यांनी म्हंटल आहे सद्य ईशान्य भारत या विषयावर द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते ईशान्य भारतच्या भौगोलिक परिस्थीतीमुळे इथं पर्यटनाचे विविध अनुभव घेणं शक्य होणार आहे असं रियो पुढे म्हणाले या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने गुंतवणूक करावी अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे

या करारानुसार जल क्षेत्राशी संबधित तंत्रज्ञानाची देवाण घेवाण प्रशिक्षण सांडपाणी व्यवस्थापन आणि त्याचा पुनर्वापर या बाबतीत डेन्मार्क सरकारची मदत घेण्यात येणार आहे हा करार पाच वर्षांसाठी असून संयुक्त राष्ट्रांच्या सहाव्या शाश्वत विकास उद्दिष्टाला पूरक आहे

सरकारी कामकाज नागरिकांच्या दारात नेण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना बळकट करण्याचा शासनाचा एक प्रयत्न म्हणूनही या योजनेकडे पाहिलं जात आहे काल श्रीनगर मध्ये नायब राज्यपाल मनोज सिंघ यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेच्या तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली सर्व अधिकाऱ्यांनी सज्ज राहून ही योजना यशस्वी करावी अशी सुचना सिंग यांनी यावेळी केली

या संदर्भात राज्यातील सर्व उप आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांना निर्देश देण्यात आल्याचं ते म्हणाले

काल दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोगाची बैठक झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली या परीक्षेत सत्तर परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची लवकरच वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे जम्मू काश्मीर सरोवर जम्मू आणि काश्मीर मधील जगप्रसिद्ध दाल वूलर आणि अन्य सरोवराचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपाय राबवायला हवेत असं प्रतिपादन जामू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी केलं आहे दाल सरोवरातील परिसंस्थेचं जतन करण्या बाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते केवळ दाल सरोवरातील हाउस बोटी च नव्हेत तर संपूर्ण श्रीनगर शहराच्या पर्यावरण रक्षणासाठी ठोस उपाय करण्यात येतील असं त्यांनी यावेळी सांगितलं बिहार निवडणूक आयोग आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या निवडणूक आयोगाचं पथक आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे

यात सारन सिवान गोपालगंज आणि मुझफ्फरपुर जिल्ह्यांचा समावेश आहे शेखर कपूर एफ टी आय आय विख्यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या तसंच संस्थेच्या नियामक परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल कप्र यांच्या नियुक्तीची घोषणा केली पंतप्रधान शोकसंदेश कुवेतचे अमीर शेख सबाह अल अहमद अल जबार अल सबाह यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे हवामान आता एक नजर देशातील काही प्रमुख शहरातील आजच्या हवामान अंदाजावर राजधानी दिल्लीत आज आकाश मुख्यतः निरभ्र राहील मुंबईत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे चेन्नई मध्ये आकाश ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सारी अपेक्षित आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार